पण प्रत्यक्षात एकट्या पुणे जिल्ह्यातील पदवीधरांची संख्याही त्याहून अधिक आहे मात्र त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला रस नसल्याचंच स्पष्ट झालं आहे विभागीय प्रशासनानं देखील मतदारांची संख्या वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केल्याचं दिसत नाही प्णे महानगर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडण्कीला अद्याप स्मारे सव्वा वर्ष बाकी असलं तरी महापालिका प्रशासनानं त्याची पूर्वतयारी सुरू केली आहे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला अस्रन तीन अधिकाऱ्यांची निय्क्तीही केली आहे मागच्या निवडण्का चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत

त्यानुसार प्रभागांची रचनाही बदलणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर मन्ष्यबळ आवश्यक असल्याने कर्मचारी संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे

ते कालपासून पूर्ववत सुरू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे

थंडी वाढल्यानंतर रुग्ण वाढण्याची शक्यता याप्रर्वीच तज्ञांनी व्यक्त केली आहे तसंच सणास्दीच्या काळात अनेक ठिकाणी गर्दी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वेळ वाढवल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे

ही बिलं भरण्यासंदर्भात ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता त्यांच्या वसुलीसाठी महावितरणला योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे दरम्यान कोरोना काळातली वाढीव आणि चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देता येणार नसल्याचं जाहीर करून ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीका पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे वाढीव वीज बिलाविरोधात भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही मुळीक यांनी दिला यंदा दिवाळीत पुण्यातल्या हवेच्या प्रदूषणानं धोकादायक पातळी ओलांडली असली तरी फटाक्यांमुळं होणारं ध्वनी प्रदूषण गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसं कमी झाल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडीवारीवरून स्पष्ट झालं आहे

संगेवार यांनी दिली

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या क्यू आर एस ए एम या क्षेपणास्त्राची चाचणी काल ओडिशाच्या चंडीपूरमध्ये करण्यात आली

या लाँचरच्या संशोधन आणि निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ चंडीपुराच्या चाचणीमध्ये देखील सहभागी झालं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला या करारानुसार येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वरिष्ठ प्रशिक्षक डॉ अत्ल गायकवाड यांची सिक्कीम क्रिकेट असोसिएशनच्या संचालक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे म्रळचे प्ण्याचे असलेले डॉ

उद्याही हवामानात फारसा बदल संभवत नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे